भारतीय रिझर्व्ह बँकेचा वितधोरणाचा दुसरा दवैमासिक आढावा केला रेपो दरात पाव टक्के कपात आरटीजीएस आणि एनईएफटीवरचं शुल्क रदद राज्य विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेना भाजपा यूती कायम राहील असं शिवसेना अध्यक्ष उदधव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांना सांगितलं जागा वाटपाबाबत निर्णय यथावकाश जाहीर करु असं ते म्हणाले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते

येत्या रविवारपासून आपण दष्काळी भागाच्या दौ यावर जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली या दौ यात द्रष्काळग्रस्तांना धान्य आणि चारा छावणीतल्या जनावरांसाठी चारा देण्याचं त्यांनी जाहीर केलं केंद्रात एकच मंत्रिपद मिळालं म्हणून शिवसेना नाराज नाही असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं यावेळी शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार पत्रकार परिषदेत उपस्थित होते लोकसभेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचा खासदार असावा अशी शिवसेनेची मागणी आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत पीटीआयला सांगितलं की ही मागणी भाजपापर्यंत पोचवण्यात आली आहे

जर्मन उदयोजकांनी उदयोग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिलं आहे याप्रढं तंत्रज्ञान कृत्रिम ब्दधीमता यासह सुक्ष्म लघू आणि मध्यम उदयोगांमध्येही जर्मनीनं गृंतवणूक वाढवावी यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जर्मनीचे राजदुत वॉल्टर जे लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते दोन्ही देशांतील सांस्कृतिक व्यावसायिक आणि शैक्षणिक देवाण घेवाण वाढावी याबाबत म्ख्यमंत्री आणि जर्मनीच्या राजद्तांच्या या बैठकीत चर्चा झाली केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मंंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या आवारात वक्षारोपण केलं त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या सेल्फी विथ सॅपलींग या उपक्रमाला चालना देत पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उददेशानं हे कार्यक्रम होणार आहे यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली सेल्फी विथ सॅपलींग या उपक्रमाचा प्रचार प्रसार करावा यासाठी त्यांनी चित्रपट सृष्टीतल्या अनेक प्रतिथयश व्यक्तींशी संवादही साधला राज्यात आठवी र्पयत प्रत्येक शाळेत मराठी बंधनकारक करण्यात आले आहे परंत् त्यातूनही काही शाळा पळ काढत आहेत असे असले तरी मराठी ही एक समृध्द भाषा असल्याने आठवी नंतरही प्रत्येक शाळेने मराठी भाषेला महत्व दिले पाहिजे असं मत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले ठाण्यात श्रीमती स्नितीदेवी सिंघानिया शाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत शिक्षणमंत्री विनोद तावडे उद्योगमंत्री स्भाष देसाई महापौर मीनाक्षी शिंदे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे रविंद्र फाटक आणि इतर मान्यवर उपस्थित होते

झोपडपटटी पूनर्वसन योजनेत गुहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी गंभीर सवाल उपस्थित केल्याची माहिती प्रसार माध्यमात आली आहे या पार्श्वभूमीवर सरकारने याप्रकरणी भूमिका स्पष्ट करून मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी ग्न्हा दाखल करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे मूंबईत पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की एसआरएप्रकरणी लोकाय्क्त आणि सरकारची भूमिकाही संशयास्पद राहिली आहे

त्यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारीअध्यक्ष स्थानी होते यावेळी सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून अजित डफळ यांना प्रस्कार देत गौरविण्यात आले

महात्मा गांधीजी यांच्या शतकोतर स्वर्ण जयंतीनिमित्त विविध धोरणं आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिडशे कोटी रुपयांचा निधी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे आज म्ंबईत एका बैठकीत ते बोलत होते यानिमित्तानं महात्मा गांधी यांचं कार्य आणि विचारधारेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळ घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांनी या मंदिराच्या वास्तू शिल्पात भर पडावी अशा सुचना मुनगंटीवार यांनी केल्या आहेत त्यांनी घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या वित्तधोरणाचा द्रसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर केला रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली असून हा दर सहा टक्क्यांवरून पावणेसहा टक्के झाला आहे वित्तधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मंबईत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे रेपो दरात कपात केल्यामुळे वाहन आणि गहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे व्याजदरात कपात करण्याचा निर्णय एकमतानं घेतल्याचं दास यांनी सांगितलं आर्थिक वृदधी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील असा नवा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे

बँकांनी याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोचवावा असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

बँकिंग ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सच्या म्ल्यात घसरण झाल्याम्ळे निर्देशांकानं ही पातळी गाठली

शेतकऱ्यांना पेरणी काळात बियाणं खतं खरेदीसाठी रोख रकमेच्या स्वरुपात मदत मिळावी यासाठी सुरु केलेल्या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भू धारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत मिळणार आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येनं उपस्थित आहेत काल संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर शिवकालीन युदधकलेचा कार्यक्रम झाला आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा भव्य आगमन सोहळा आहे सिंध्द्र्ग जिल्ह्यात आज पहाटे पावसाने सोसाट्याचा वारा आणि विजेचा गडगडाट सोबतीला घेऊन हजेरी लावली आणि शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केलं जिल्ह्यात सर्वच आठ तालुक्यात जोरदार पाऊस पडला

काल रात्री जिंत्रमधे झालेल्या पावसामुळे मोठे वृक्ष उन्मळून इथले जनजीवन विस्कळीत झालं आडगाव दराडे सह अनेक भागात बूधवार रात्री वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला

दरम्यान दक्षिण कोकणात काही ठिकाणी तसंच उत्तर कोकण मराठवाडा विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे